मुंबईत काल मुख्यमंत्र्यांनी मेट्रो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ समुद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामं वेळेत पूर्ण करावीत जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल असंही ते म्हणाले कुठलाही विकास प्रकल्प राबवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणं आवश्यक आहे मात्र कामाची प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी मंत्री एकनाथ शिंदे सुभाष देसाई छगन भुजबळ जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते

याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या या समितीत पोलिस महासंचालक मुंबई पोलिस आयुक्त गृह आणि कायदा तसंच न्याय विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे कोणते गुन्हे मागे घ्यायचे यासंदर्भात ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे या दोन्ही प्रकरणातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत

एका व्रत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या काल बोलत होत्या मी पक्षाची प्रामाणिक कार्यकर्ता असून पक्षासाठी मोठं काम केल्याचं त्या म्हणाल्या पक्ष सोडण्याच्या अफवांमुळे व्यथित झाल्याचंही त्यांनी सांगितलं

ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काल यासंदर्भातले आदेश जारी केले साठवणुकीची ही मर्यादा आयात केलेल्या कांद्यासाठी लागू नसल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

मात्र बाजारात येणारा हा कांदा ओला असून साठवणीचा नाही पुढील पंधरा दिवस ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी दिली अहमदनगर जिल्ह्यात नेप्ती कांदा बाजारात गावरान लाल कांद्याला उच्चांकी शंभर रुपये भाव मिळाला

ग्राहक खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली एक देश एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत आता शिधापत्रिका धारक देशातल्या कोणत्याही दकानातून धान्य घेऊ शकतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार असल्याचं पासवान यांनी सांगितलं

यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शून्य प्रहारात केली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिव्यांग कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा कुलसचिव डॉ साधना पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं दिव्यांग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात दिव्यांगाच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नांदेड इथं यानिमित्त शहरातल्या वसरणी इथल्या अंध विद्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते अंधमुलांना फळ वाटप करण्यात आलं अंध आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं हंबर्डे यांनी यावेळी सांगितलं

सुमारे सहा तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं काल सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना हा बिबट्या दिसला होता या बिबट्याला सध्या शहरातल्या सिद्धार्थ उद्यानामधल्या प्राणीसंग्रहालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून उपचार करून चोवीस तासानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे

हा निर्णय रद्द न केल्यास राज्यातल्या हिवताप विभागातल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे

दहा डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात मंदिर परिसरात संगीत भजन कीर्तन प्रवचनासह विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भाविकांसाठी विविध सोयी सुविधा महोत्सवाच्या काळात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार संतोष रूईकर सचिव भगवानराव शिंदे यांनी दिली

जिल्हा आरोग्य अधिकारी एच व्ही वडगावे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून या सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं आरोग्यदायी राष्ट्राची उभारणी सुरक्षित जननी विकसित धारिणी हे यंदाच्या या सप्ताहाचं घोषवाक्य आहे या सप्ताहात पात्र गर्भवती तसंच स्तन्यदा मातांना पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये सहाय्य देण्यात येतं बालमृत्यूच्या प्रमाणात घट आणि महिलांच्या बुडीत रोजगाराची अंशत पूर्तेता हा या योजनेचा उद्देश आहे

या रॅलीत हजारो नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी नागरिकांनी हातात नक्षलविरोधी फलक धरुन नक्षल्यांच्या विरोधात घोषणा दिल्या